कोरोना बाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्याबाबतचे नवे नियम जारी

निवडणुका शक्य नसल्यानं औरंगाबाद पाठोपाठ नव्या मुंबईतही प्रशासक

राज्याच्या बहतांश भागात आज अवकाळी पावसाचा फेरा अपेक्षित

आजाराचं स्वरुप फार गंभीर नसणाऱ्या आणि अगदीच किरकोळ लक्षणं असणाऱ्या रुग्णांना घरी जाण्यापूर्वी ही चाचणी द्यावी लागणार नाही अशा रुग्णांचं शारिरीक तापमान आणि ऑक्सीजनची पातळी तपासण्यात येणार आहे

हर्षवर्धन यांनी काल दिली

तंबाखूच्या वापरावर आणि सार्वजनिक ठिकाणी थ्कणा यांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले

यातलं फेविपायराविर हे औषध जपान चीन आणि अन्य देशांमध्ये फ्लू वरच्या उपचारासाठी वापरलं जातं तर फायटोफार्मास्युटीकल हे वनौषधींपासून तयार करण्यात आलं आहे सीएसआयआरचे महासंचालक शेखर मांडे यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली लवकरच या चाचण्या सुरू होतील त्यांचं फलित कळायला महिना दीड महिना लागू शकतो पण त्या यशस्वी झाल्या तर कोविड वर स्वस्तात औषध उपलब्ध होऊ शकेल

वंदे भारत टाळेबंदीमुळं परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी सरकारनं वंदे भारत अभियान सुरू केलं आहे या अंतर्गत काल एकंदर नऊ विमानांमधून आखाती देशांसह बांग्लादेशमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यात आलं येत्या शुक्रवारपर्यंत हे अभियान सुरू राहणार असून ज्येष्ठ नागरिक गर्भवती महिला तातडीची वैद्यकीय मदत आवश्यक असलेल्या आणि संकटात असलेल्या नागरिकांना परत आणण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे

महसल मंत्री महाराष्ट्रात अडकलेल्या कामगारांना राज्यात प्रवेश न देण्याच्या काही राज्यांच्या भूमिकेवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली आहे कामगारांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी राज्य सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे मात्र इतर राज्यांच्या आपल्याच नागरिकांना परत न घेण्याच्या निर्णयामुळे परिस्थिती बिघडल्याचं थोरात म्हणाले केंद्र सरकारनं या प्रश्नी लक्ष घालून सर्व राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐक शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं टविटर हँडल ऍट एआयआरन्यज पुणे फेसबक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पूणे आणि मराठी न्यूज पूणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यब चॅनेलवर आता कोरोना संदर्भातल्या राज्यभरातल्या बातम्या थोडक्यात नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय आणि दिव्यांगांना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीनं जीवनाश्यक वस्तू मास्क यांचं वाटप करण्यात आले बुलडाणा जिल्हयात खामगाव इथं विलगीकरणात असलेल्या मजुरांना मारहाण करणाऱ्या पोलीसांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे

लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य विज्ञान आणि विधी महाविद्यालयातल्या प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचार्यांनी चार लाख नऊ हजार सातशे पंधरा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत

टाळेबंदीमुळे तब्बल दीड महिन्यापासून बंद असलेली गडचिरोलीमधली सर्व दुकानं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कालपासून सुरू झाली त्यामुळे गेले अनेक दिवस निर्मनुष्य् असलेल्या गडचिरोलीच्या बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ सुरू झाली

कोरोना बाधित रेड झोन मधून आंबा वाहतूक करून आल्यानंतर विलगीकरणात न राहता गावात फिरणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नऊ चालकांविरुद्ध देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे नाशिकमधल्या एका कोरोना बाधित पोलिस कर्मचाऱ्याचा काल मृत्यू झाला कोरोना संकटाच्या काळात महसूल हवा असेल तर अनधिकृत बांधकामं नियमित करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाच्या पुणे शाखेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिह्न केली आहे लोकजनशक्ती पक्षाने मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यास विरोध दर्शवला होता उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोन मध्ये झाल्यामुळे जिल्ह्याताली सर्व दुकानं सोमवार ते शनिवार पर्यंत सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले रायगड जिल्ह्यातील सर्व द्य्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी ऑनलाईन दस्त नोंदणीसंबंधी कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले असून नागरिकांनी आरक्षित वेळेतच कार्यालयात यावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन सह जिल्हा निबंधक शैलेंद्र साटम यांनी केलं आहे

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल या ब्ल्यू सी बँक्वेटला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली जळगाव जिल्ह्यात भ्सावळचं सेंट्रल रेल्वे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलं आहे

विना कारण फिरणाऱ्या व्यक्तींना दिवसभर पोलिसांच्या पिंजरा गाडीत ठेवण्यात येत आहे तसंच वाहनं जप्त केली जात आहेत अनेक व्यक्तींना उठा बशा घालण्याची शिक्षा देखील केली जात आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आजचा मदर्स डे ख्रिश्चन धर्मियांनी ऑनलाइन माध्यमातून साजरा करावा प्रार्थनाही घरीच करावी असं आवाहन करण्यात आलं आहे पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त इतर भागातले लघुउद्योग प्ढच्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी दिली

टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या तामीळनाडूच्या सुमारे दीडशे कामगारांनी काल रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस आणि प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन त्यांची समजूत काढली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अडचणी निर्माण होऊ नये म्हणून परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना बांधावर खातांचं वाटप करण्यात येत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठीकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव पुणे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात विधान परिषद राज्य विधान परिषदेसाठी काँग्रेसकड्न प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश राठोड आणि बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून ही घोषणा केली

असं झालं तर या निवडणुकीत मतदान अटळ आहे

यशोमती ठाकूर यांनी राज्यातल्या सर्व माता भगिनींना शुभेच्छा दिल्या असून यंदाचा मातृदिन अंगणवाडी सेविकांना समर्पित केला आहे टाळेबंदीच्या काळात या सेविका लहान मुलं गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या पोषण आहाराची तसंच आरोग्याची काळजी घेत आहे त्यांना पूरक पोषण आहार घरपोच वितरित करण्यात आला आहे त्यामुळे मुलं आणि महिलांच्या पोषणावर विपरीत परिणाम झालेला नाही हे अंगणवाडी सेविकांच्या मेहनतीचं यश आहे असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे

ही रक्कम राज्य सहकारी बँकेकडे उद्या जमा होईल अशी माहिती बँकेच्या प्रशासक मंडळाचे प्रमुख बाळासाहेब अनास्कर यांनी दिली राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना या निधीच वाटप केलं जाणार आहे त्यादृष्टीनं जिल्हा बँकांनी आपली मागणी राज्य सहकारी बँकेकडं नोंदवण्याची सूचना देण्यात आली आहे खत खरिपासाठी खतं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या खत कंपन्या सध्याच्या विपरित परिस्थितीतही नेटानं प्रयत्न करत आहेत रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा यांनी काल त्याबद्दल या कंपन्यांचं अभिनंदन केलं

भजबळ केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत अन्ननागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं राज्यात मका तसंच ज्वारी खरेदीचा निर्णय घेतला आहे

अहमदनगर शेतकऱ्यांचा माल खरेदीसाठी तयार केलेल्या खरेदी केंद्रावर व्यापारी आपला माल विकण्यासाठी घेवून येत असल्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यात उघड झाला आहे संबधित केंद्र आणि व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेवगावचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत भराट यांनी केली आहे नाशिक केंद्र सरकारनं थेट शेतक यांकडून वीस रुपये किलो दराने कांदा खरेदी करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या सर्व शेतकऱ्यांनी ट्वीटरद्वारे पंतप्रधानांकडे मागणी करण्याचं अभिनव आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाला पहिल्याच दिवशी राज्यभरातल्या शेतक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी केला आहे

मिसाळ हे महापालिकेचे सहावे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत

अपघात सातारा जिल्ह्यात उंब्रज जवळ भोसलेवाडी इथं काल भरधाव वेगातली कार द्भाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या दोघांचा मृत्यू झाला मृत पती पत्नी पुण्यातले रहिवासी होते टाळेबंदीमुळे कोल्हापुरात अड़कून पडलेल्या मुलांना आणण्यासाठी ते निघाले होते नक्षलवादी ठार छत्तीसगड मध्ये राजनांदगाव जिल्ह्यात शुक्रवारी रात्री नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरिक्षक श्यामकिशोर शर्मा शहीद झाले

राजनांदगाव जिल्हा आपल्या गोंदिया जिल्ह्याला लागूनच आहे अमरावती सहयोग ट्रस्ट आणि मायग्रोथ झोन द्वारे जनहितासाठी तयार केलेल्या एक दीर्घ श्वास या प्रबोधन व्हिडिओचं डिजिटल प्रकाशन महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते काल झालं हिंसक विचार थांबवायचा असेल तर जीवनशैली आणि विचार करण्याची प्रक्रिया बदलण्याची गरज आहे असं मत यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केलं हवामान राज्यातल्या पावसाच्या क्षेत्रात हवामान खात्याला काल अपेक्षित विस्तार पूर्व विदर्भापुरताच मर्यादित राहिला आज वाशिम बुलडाणा पालघर आणि मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यात कुठे ना कुठे पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे पूर्व विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं क्षेत्र जास्त विस्तारित राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमरकार